आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सर्व संबंधितांशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरु झारखंड विधानसभध्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आज शांततत्त्वीपार पडलं

कुठही अनुषित प्रकार घडल्याचं वृत्त नाही बगोदर जमुआ गिरिदिह डुमरी आणि तुंडी या नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्यस्रिक्षष्ठा कारणासाठी मतदान दुपारी तीन वाजता संपलं

नागरिकत्व सुधारणा विधाक्रिच्या विरोधात होत असलक्षी हिंसक निदर्शनं दुर्देवी आणि अत्यंत वर्ष्ट्रादायक आही

बऱ्याच राजकीय पक्षांनी तसंच खासदारांनी हाविध्यक्र मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दिल्लीतल्या न्यायालयानं आज दोषी ठरवलं या खटल्यातला दुसरा आरोपी शशी सिंग याला मात्र न्यायालयानं निर्दोष ठरवलं सेंगरच्या शिक्षष्प्रत न्यायालय यस्वी बुधवारी युक्तिवाद ऐकणार आह भारतीय दंड संहिता तसंच पोक्सो कायद्याच्या कलमांतर्गत त्याला दोषी ठरवलं आह मोक्सो कायद्याअंतर्गत जन्मठराष्ट्री शिक्षा होऊ शकत नवी दिल्ली क्रिं गृह आणि नगरविकास मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिल्ली विकास प्राधिकरणाच्या दुसऱ्या पोर्टलचं औपचारिक उद्घाटन कलि

रिझर्व बँक्ना ग्रावर्षी फब्रुवारी महिन्यात व्याजदरात कपात करून वळपूर्वीच कारवाई सुरु कल्प्राचं रिजर्व बँक्चा गेव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहा सलग पाच वळी व्याजदरात कपात क्ल्यिनंतर या महिन्यात पतधोरण आढावा सादर करताना व्याजदर जैसश्रितिक्षियात आलव्वीत आज मुंबईत डिया क्रॉनॉमिक परिषदक्ष बोलताना त उम्हणाल क्री फब्रुवारीतच अर्थव्यवस्था मंदावल्याची जाणीव झाली होती आणि त्यानुसार बँक्निक्रिपात करायला सुरुवात कली होती

बिबक्त दर्जीय यांनी उद्वाटनाच्या सत्रात सांगितलं की कंपन्यांना यापूर्वी बाजारातून माघारी फिरण्याचा पर्याय नव्हता तो यामुळा मिळाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या कामकाजात सरकारनं अधिक लक्ष घालून सदर अधिनियमात आणखी सुधारणा करावी अशी सूचनाही त्यांनी यावळी कली

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करत असलखा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी पोलीसांनी कथित अमानुष व्यवहार क्ल्याप्रकरणीच्या याचिकांवर उद्या सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहा काही वकीलांच्या गटानं न्यायालयानं याप्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी अशी विनंती कली होती या वकीलांनी याचिका दाखल करावी अशी सूचनाही सरन्यायाधीश न्यायमूर्ती ा ेजे

न्यायमूर्ती बी

आणि आर्थिक क्षमतिला िविध भागधारक या बैठकीला उपस्थित होता आगामी वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडायच्या विविध मुद्यांबाबत भागधारक आणि सल्लागारांशी चर्चा करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ही बैठक घस्त्रीी

या कारवाईत कुठलाही गोळीबार करण्यात आला नाही किंवा कुणी दगावलखीी नाही असं त्यांनी स्पष्ट कलि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचनिवसिचिव म्हणून रवी मित्तल यांनी आज कार्यभार स्वीकारला

खर ्यांची उच्चशिक्षण विभागाच ्ञिचिव म्हणून नियुक्ती झाली आह आ